ते आज नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या एकशे साताव्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते अनेक शैक्षणिक संस्था अध्यापनाकडे व्यवसाय म्हणून पाहतात हे खेदजनक असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले महिलांनी स्वतच्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेची प्रमुख या भूमिकेतही अधिक सक्षम असलं पाहिजे असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे मुंबईतल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी महिला विद्यापीठाचा एकोणसत्तरावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आज झाला त्यावेळी ते बोलत होते मुलांच्या मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त करताना मुलांनी अभ्यासासह मैदानी खेळ खेळणं गडकिल्ले पाहणे आवश्यक आहे असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर टोल नाक्याजवळ आज दुपारी झालेल्या अपघातात सिने अभिनेत्री शबाना आझमी गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं आहे

जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आकाशवाणीला सांगितलं की दुपारी साडेतीन वाजता खालापूर नजीक शबाना आझमी यांची कार ट्रकवर धडकल्यानं हा अपघात झाला नाशिक जिल्ह्यातल्या सुखोई विमान अपघातग्रस्त शेतक यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिका यांना दिले आहेत

यामधे काही डाळींब आणि द्राक्ष उत्पादक शेतक यांचं नुकसान झालं होत

ही मदत अत्यंत तुटपूंजी आहे त्यामुळे नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी असे आदेश भूजबळ यांनी दिले त्यांनी आज नुकसानग्रस्त शेतक यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची पाच हजार पाचशे पदं तत्काळ भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येत असून लगेचच भरती प्रक्रिया प्रकल्प स्तरावर सुरु करण्यात येणार आहे यामुळे कुपोषणमुक्तीचा कार्यक्रम गतीनं राबवता येईल असं ठाकूर यांनी सांगितलं याशिवाय केंद्र शासनानं पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या अडुयाण्णव अंगणवाड्या आणि सातशे पंचेचाळीस मिनी अंगणवाडी केंद्रं सुरु करण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उद्या संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे

बसस्थानक तसंच बाजारपेठेत ही लस देण्याची सोय उपलब्ध असले सोलापूर जिल्ह्यात उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे साडेचार लाख बालकांना पोलिओची लस देण्याचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली

भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादर इथल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत नाडकर्णी यांचं काल मुंबईत वृद्वापकाळानं निधन झालं

बापूंच्या निधनानं एक ज्येष्ठ आणि भारतीय क्रिकेट विश्वातला जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे बापू नाडकर्णी हे महान क्रिकेटपटू होते

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगातला अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिकेट जगतानं गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली नाडकर्णी यांच्या निधनानं क्रिकेटमधल्या जादुई गोलंदाजीचं पर्व संपलं अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली आहे तर बापू नाडकर्णी यांच्यासारख्या क्रिकेटपटूमुळे क्रिकेट हा खेळ जागतिक पटलावर पोहोचल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली

फक्त दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी योजनेचा अंतर्भाव शिवसेनेनं जाहीरनाम्यात केला होता महाविकास आघाडीनं सत्तेत येताच लवकरच ही योजना सुरु करण्याचे संकेत दिले होते योजनेच्या अंमलबजावणीसाठीची आवश्यक प्रशासकीय कार्यवाही शासनानं पूर्ण केली आहे

कठीण परिश्रम आणि कठोर मेहनतीच्या आधारे प्रशिक्षण सफलता पूर्वक पूर्ण करणारे हे कुशल सैनिक आता ख या अर्थानं आपल्या सैनिक जीवनाची सुरूवात करत आहेत असं लेफ्टनंट जनरल दिपेंदर सिंह आहजा यावेळी म्हणाले अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर या विषयावर दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

त्यामुळे संत नामाने नाशिक नगरी दुमदुमली आहे

लवकरच उर्वरित कामही पूर्ण होऊन पहिली बोगी बाहेर पडेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रदेश विभागाचे सल्लागार समिती सदस्य निजाम शेख यांनी दिली भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंडेखोरी या गावात आज पट्टेदार वाघ दिसुन आल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशत पसरल्याचं वृत्त आहे शेतात लपलेल्या या वाघाची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिल्यानंतर विभागाचं पथक या गावात दाखल झालं फटाक्यांचे आवाज करून या पथकानं वाघाला जंगलाकडे जायला भाग पाडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाची मोहीम राबवली जात आहे याअंतर्गत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला विटेकर यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी जिल्ह्यात आज पहाटे साडेचोवीस लाखाचा अवैध गुटखा पान मसाला पोलिसांनी ताब्यात घेतला

येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं केली आहे दरम्यान गेल्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात घट झाली आहे